न्यायालयानं या याचिकेवर आज दुपारी सुनावणी घेण्याला होकार दिला आहे या प्रकरणी अटक केलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांची त्वरित मुक्तता करावी तसंच या अटकेबाबत स्वतंत्र चौकशीचे निर्देश द्यावेत अशा मागण्या या याचिकेद्वारे करण्यात आल्या आहेत दरम्यान याप्रकरणी काल अटक केलेल्या संशयितांपैकी वरवरा राव व्हरनॉन गोन्साल्विस आणि अरुण फरैरा या तीन जणांना काल रात्री पुण्यात आणण्यात आलं असून त्यांना आज दुपारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे

वाराणसीतल्या भाजप कार्यकर्त्यांशी ते आज दूरदृष्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते सरकारच्या या धोरणाचा गरीब आणि मध्यमवर्गातल्या लोकांना सर्वात जास्त लाभ होईल असं त्यांनी नमूद केलं आरोग्याची देखभाल खर्चिक नसावी असं सांगून सरकारी योजनांचा लाभ गरिबांपर्यंत पोहोचवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले

यामध्ये या खेळाच्या आहारी जात असलेल्या मुलांची लक्षणं सांगितली आहेत मित्र आणि कुटुंबाशी तुटक वागणं इंटरनेट शिवाय इतर कोणत्याही गोष्टीतल रस कमी होणं आणि अंगावर जखमांच्या खुणा दिसणं अशा बाबी आढळल्यास पालकांनी तत्काळ सतर्क व्हावं आणि मुलांच्या नेट वापराकडे लक्ष द्यावं असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या मुनिवार्ड भागात तीन तास चाललेल्या कारवाईत दोन अतिरेकी मारले गेल्याचं वृत्त असून यातला एक जण हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर अलताफ काचरू असल्याचं व्रत्त आहे चकमकीच्या ठिकाणावरून हत्यारं आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत यानंतर अनंतनाग आणि कुलगाम जिल्ह्यातल्या बहुतांश भागातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून श्रीनगर बनिहाल दरम्यानची रेल्वेसेवा थांबवण्यात आली आहे

या प्रकरणातला मुख्य संशयित आरोपी इशाक पल्ला याला न्यायालयानं दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे

याबाबत न्यायालयात दाखल काही याचिकांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर रद्द करण्यात आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्याचं रिजव्ह बँकेनं म्हटलं आहे या निर्णयानंतर नव्व्याण्णव पूर्णांक तीन टक्के नोटा परत आल्याचंही या बँकेनं म्हटलं आहे

या योजनेतून ऐकू न येणाऱ्या पाचशे मुलांवर आगामी वर्षभरात ही शस्त्रक्रिया करण्याचं उद्दिष्ट असल्याचं शेटे यांनी सांगितलं

महिला हॉकी संघाचा आज उपांत्य फेरीचा सामना होणार आहे